सिक्कीम राज्यातल्या पेकयाँग विमानतळाचं आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलं

विज्ञान आर्माण तंत्रज्ञानाचा उपयोग सवसामान्य विशेषत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केला जावा असं मत उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं

राज्याच्या समुद्धीसाठो पणन महासंघाला मार्ाहती तंत्रज्ञानाची जोड देऊन र्आधक सक्षम करणे गरजेचं आहे असं पणन मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं

सिक्कीम राज्यातल्या पेकयाँग विमानतळाचं आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलं हे विमानतळ सिक्कीम राज्यातलं पहिलं आणि देशातलं शंभरावं कार्यरत विमानतळ असणार आहे साडेपाचशे कोटी रूपये खर्चून बांधण्यात आलेलं हे विमानतळ समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर आहे येत्या चार ऑक्टोबरला या विमानतळावरून उड्डाणं सुरू होत असून सुरूवातीला ही सेवा देशांतर्गत असेल आणि काही काळानंतर नेपाळ बांगलादेश आणि भूतानसाठी आंतरराष्ट्रीय सेवाही सुरू होणार आहेत या विमानतळाचा उडान योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं हे विमानतळ म्हणजे भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची कमाल आहे असं सांगून पंतप्रधानांनी यासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांचं आणि अभियंत्यांचं कौतुक केलं देशातल्या शंभर विमानतळंपैकी पस्तीस विमानतळं गेल्या चार वर्षात निर्माण झाल्याचं सांग्रन फक्त सिक्कीमच नव्हे तर अरूणाचल प्रदेशासह देशभरात अनेक विमानतळं सुरू केली जात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं सिक्कीममध्ये विमानतळासोबतच रेल्वे आणि रस्ता मार्गे दळणवळणाच्या सोयी विकसित करत असल्याचं सांगत आपल्या सरकारनं देशाच्या सर्व भागांमध्ये जलद गतीनं आणि लोकहितासाठी काम केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं सव गोष्टांची अद्ययावत मार्गाहती आर्गण आकडेवारां देण्यात वैज्ञानकांची भूर्ममका अत्यंत महत्त्वाची असते असं सांगत र्वज्ञान आर्गण तंत्रज्ञानाचा उपयोग सवसामान्य र्ववशेषतः शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केला जावा असं मत उपराष्ट्रपती श्री एम व्यंकथ्या नायड्र यांनी व्यक्त केलं हैदराबाद इथल्या एनआरएससी म्हणजेच राष्ट्रीय द्रस्थ संवेदना कद्रात आयोजित कायक्रमात ते आज बोलत होते

ग्रामीण आर्ाण शहरो विकासासाठो अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अदययावत र्स्रावधा इस्रोकडे आहेत त्यांशवाय संवाद आर्गण द्रस्थ संवेदना उपग्रहांसह इस्रोकडे अदययावत अवकाश तंत्रज्ञान आहे याचा उपयोग देशाच्या र्विशेषत ग्रामीण भागाच्या र्विकासासाठी करायला हवा

गोव्याच्या मंत्रिमंडळातून दोन मंत्र्यांना वगळण्यात आल्याची माहिती गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयानं आज दिली भाजपचे सदस्य असलेले नगर विकास मंत्री श्री फ्राब्सिस डीसोझा आणि ऊर्जामंत्री श्री पांड्ररंग मडकईकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे हे दोघंही काही काळापासून आजारी असल्यानं रूग्णालयात दाखल आहेत या दोघांच्या जागी श्री नीलेश काब्राल आणि श्री मिलिंद नाईक हे भाजपचे सदस्य आज संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी पत्रकात म्हटलं आहे श्री मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार असल्याचं तसंच मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचं काल भाजपाध्यक्ष श्री अमित शाह यांनी सांगितलं होतं सर्वोच्च व्यायालयानं दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील अल्पवयीन मुलींच्या खतना करण्याच्या प्रथेच्या विरोधात आव्हान देणारी एक याचिका आज पाच व्यायाधीशांच्या खंडपीठाकडं सोपविली आहे मुख्य व्यायाधीश दीपक मिश्रा आणि व्यायाधीश ए

खानविलकर तसंच व्यायाधीश डी

चंद्रचूड यांच्या खंडपीठानं या नवहित याचिकेवर सुनावणी केली या याचिकेमध्ये अल्पवयीन मुलांची खतना करणे कायद्याच्या विरोधात असून बाल अधिकार सामंजस्य तसंच जागतिक मानवाधिकाराच्या घोषणेविरूद्ध असल्याचं म्हटलं आहे ही प्रथा मुस्लिमांच्या काही संप्रदायांमध्ये लागू आहे ज्यामध्ये दाऊदी बोहरा समाजाचाही समावेश आहे

भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचा सत्कार काल नवी दिल्लीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

महाराष्ट्र राज्य सहकारां पणन महासंघ खरेदां विक्री संघ आर्मण पणन संस्थांची शिखर संस्था आहे हमी भावानं भरड धान्य आर्गाण धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते राज्याच्या समृद्धीसाठी पणन महासंघाला मार्ाहती तंत्रज्ञानाची जोड देऊन अर्धिक सक्षम करणे गरजेचं आहे असं पणन मंत्री श्री सुभाष देशमुख यांनी आज मुंबई इथं सांगगतलं

देशमुख म्हणाले राज्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात होते या उत्पादनाचं महाराष्ट्राच्या नावाने ब्रॅण्ड र्विर्कांसत होणे गरजेचं आहे

र्वावध कायकारां संस्थांनी शेतकऱ्यांना सभासद करुन घ्यावं गाव समृद्ध झाले तर राज्य समृद्ध होत असते त्यामुळे ग्रामीण भागातील ांवकासाकडे र्अाधक लक्ष देऊन महासंघाने काय करावं असंहो श्री देशमुख यांनी यावेळी सांग्रांगतलं

यासाठी एकाहत्तर हजार पथकं राज्यभरातल्या घराघरात भेट देऊन क्रष्ठरोग्यांचा शोध घेणार असून त्यानंतर रूग्ण आढळल्यास गरजेन्रसार उपचारही देण्यात येणार आहेत राज्यातूनच नव्हे तर देशातून कुष्ठरोगाचं समूळ उच्चाटन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट असून सगळ्या नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावं असं डॉ कांबळे यांनी म्हटलं आहे स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारनं सुरू केलेलं राष्ट्रीय स्तरावरचं अभियानं आहे या अभियानाला दोन ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जन्मदिवशी स्ररूवात झाली

कापसी इथल्या वधा नदी पात्रात र्वसजन करताना हो दुघटना घडलां या घटनेनंतर गांडपुरा ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र शासनाच्या र्माहला आर्गण बाल र्वकास र्विभागातफ देण्यात येणारा पूण्यश्लोक र्आहल्यादेवी होळकर पुरस्कार देवून दरवर्षा माहला आणण बार्लावकास क्षेत्रात उल्लेखनीय काय करणा या र्माहला आर्माण संस्थांना रोख रक्कम तसंच सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे

गेल्या चार माहन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता सकारात्मक तोडगा र्णानघाला आहे त्यामुळं प्रशासन आर्गाण शेतकरां यांच्यात गेल्या चार र्माहन्यांपासून सुरू असलेला वादहो निकालो निघाल्याचे संकेत आहेत पंतप्रधान नरद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी ांनयुक्त करण्यात आलेल्या एसपीजी म्हणजेच ांवशेष संरक्षण पथकाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं र्निवडलेल्या व्यक्तींचा या पथकात र्आधकारां म्हणून समावेश करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा दयावा लागला असं वक्तव्य श्री राहल गांधी यांनी नवी दिल्लोत केल्याचं वृत्त काहो प्रसारमाध्यमांनी प्र्रासद्ध केलं आहे श्री राहूल गांधी यांच्या या वक्तव्याची शर्हाानशा करण्यात आर्ला आहे त्यांनी उल्लेख केलेले र्आधकारां एसपीजीचे माजी संचालक श्री ाववेक श्रीवास्तव यांनी यासंदभात खुलासा केला असून त्यांचे श्री राहूल गांधी यांच्याशी कधीहो अशाप्रकारचं बोलणं झालं नाहो असं त्यांनी म्हटलं आहे

मात्र श्री गांधी यांच्याशी बोलतांना नव्या संचालकांची नियुक्ती अथवा त्यांनी पद सोडण्याावषयी कधीहो चचा झालेलो नाहो असं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं